सुक्ष्म लघू आणि मध्यम उद्योजकांना आता एक तासाच्या आत एक कोटी रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध होईल अशी घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे नवी दिल्लीत आज सुक्ष्म लघू आणि मध्यम उद्योग आधार आणि मदत कार्यक्रमाचा प्रारंभ केल्यानंतर ते बोलत होते जीएसटीत नोंदणी केलेल्या प्रत्येक सुक्ष्म लघू आणि मध्यम उद्योजकांना एक कोटी रुपयांच्या कर्जात व्याजावर दोन टक्के सूट दिली जाईल अशी घोषणाही त्यांनी केली या उद्योगांमुळे कोट्यवधी लोकांना रोजगार मिळतो असं सांगून उद्योजकांना सोप्या आणि स्वस्त दरात कर्ज उत्पादन विक्रीसाठी बाजार उद्योजकांना वेळेवर भरणा सरकारी दखल कमी आणि उद्योग प्रक्रिया सोपी होणार असल्याचं त्यांनी नमूद केलं राज्यात आगामी काळात ई बसेस तसंच अन्य पर्यायी इंधनांचा वापर करुन प्रदूषण कमी करणारी सर्वांना परवडेल अशी आणि पर्यावरणपूरक शाश्वत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे नागपूर इथं आज अकराव्या भारतीय शहरी वाहतूक परिषदेचं आणि प्रदर्शनाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते नागरीकरणाचा वेग वाढत असून यापुढे आपल्या शहरांचा दर्जा तिथल्या वाहतूक सुविधा आणि व्यवस्थेवर उपाय ठरणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले शहरांमधलं प्रदूषण टाळण्यावर भर देण्यात येत असून विजेवरची वाहतूक ही काळाची गरज बनत असल्याचं केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी नमूद केलं दुष्काळग्रस्तांसाठी शिवसेना वाटेल ती मदत करायला तयार असल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे मुंबईत आज शिवसेना आमदार संपर्क नेते जिल्हा पदाधिकारी यांची बैठक झाली त्यानंतर वार्ताहर परिषदेत ते बोलत होते यावेळी ठाकरे यांनी राम मंदीर मुद्यावरुन सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली आम्ही राममंदिर प्रश्री गेली तीस वर्ष आंदोलन करत आहोत मात्र सध्या न्यायालयाच्या निकालाच्या प्रतिक्षेत आहोत कारण हा प्रश्न न्यायालयाच्या अखत्यारित आहे असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी सांगितलं ते आज ठाणे जिल्ह्यात भाईदर जवळ उत्तन इथं रामभाऊ म्हाळगी प्रबोधीनीत झालेल्या संघाच्या परिषदेत बोलत होते तीन दिवसांच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाच्या बैठकीचा आज समारोप झाला त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली धूळे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तारखा राज्य निवडणुक आयोगानं काल जाहीर केल्या आहेत

आज महापालिकेत निवडणुक अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली या बैठकीत निवडणूकीसाठीच्या नियोजनावर चर्चा करण्यात आली कालपासून आचारसंहिताही लागू झाली आहे केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत कार्यक्रमाला चागला प्रतिसाद मिळत असून त्याचे परिणाम दिसू लागले आहेत

या योजनेचं भूमिपूजन आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा आणि आमदार पास्कल धनारे यांच्या उपस्थितीत करण्यात आलं

अरबी समुद्रात मुंबईलगतच्या बेटावर राज्य सरकार उभारत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या बांधकामावर स्थगिती आणायला मुंबई उच्चन्यायालयानं आज नकार दिला दष्काळासह इतर आर्थिक प्रश्न राज्यापूढे असताना राज्याने स्मारकाच्या बांधकामावर अवाढव्य खर्च करायला हरकत घेणा या तीन जनहित याचिका न्यायालयात दाखल झाल्या आहेत त्यावर मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती जी एस कुलकर्णी यांच्या पीठासमोर सुनावणी झाली

या स्मारकाचं बांधकाम सुरु करण्याआधी सुरक्षा तसंच पर्यावरणीय बाबींवर विचार झाल्याचं सरकारतर्फे मांडण्यात आलं स्मारकाचा निर्णय हा धोरणात्मक असल्याचं सांगून स्मारकाचं काम थांबवण्यात न्यायालयानं नकार दिला विद्यापीठं आणि महाविद्यालयीन शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा भर्तीचा मार्ग आता मोकळा झाला आहे महाराष्ट्र शासन शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचा यांची भरती करणार असून आता महाविद्यालयांना या जागा भरण्याची अनुमती दिली जाईल असं शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं ते आज मुंबईत बोलत होते त्याचबरोबर तासिका तत्वावर काम करणाऱ्या अध्यापकांच्या मानधनामध्ये सुध्दा वाढ करण्यात आली असल्याची माहिती तावडे यांनी दिली

अकोल्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज मोर्चा काढण्यात आला दृष्काळग्रस्त भागात काही तालुक्यांचा समावेश करण्यात यावा विद्युत भारनियमन बंद करण्यात यावे बोन्ड अळीच्या नुकसानभरपाईचे अनुदान तूर हरभरा चुकऱ्यांचे पैसे त्वरित देण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी हा मोर्चा होता परभणी शहरात डेंग्यू आजाराचं प्रमाण वाढलं असून नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन महापौर मीना वरपूडकर यांनी केलं आहे महापालिकेच्या वतीनं डेंग्यू आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी आज वार्ताहर परिषदेत दिली

लातूर तालुक्यतल्या मुरुड शहरासाठी शाश्वत पाणी प्रवठा योजना नसल्यानं इथल्या नागरीकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती

उच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन नं करता चुकीच्या पद्धतीनं महापालिका कारवाई करीत असल्याचा आरोप याचिकेत केला होता हिमाचल प्रदेशात आज सिमल्यासह अनेक भागात बर्फवृष्टी झाली रोहतांग पास लेडी ऑफ केलॉंग सेव्हन सिस्टर्स हिल बारलाचा आणि कुंझूमपास या परिसरात हलक्या ते मध्यम स्वरुपाची बर्फवृष्टी झाली तर कमी उंचीच्या पहाडी प्रदेशात काही ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस अध्रन मधून बरसला येत्या चोवीस तासातही हिमाचल प्रदेशात तुरळक ठिकाणी पाऊस बर्फ गडगडाटासह पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे येत्या दोन दिवसात राज्यातल्या तापमानात फारसा बदल संभवत नाही